प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज केरळ आणि ओदिशाच्या दौ यावर असून तिरुवअनंतपूरम जवळ कोलाम श्वे मेवराम ते कोवनाड बाह्यवळण मार्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे केरळचे मुख्यमंत्री पी विजयन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर आयोजित जाहीर समेत प्रधानमंत्र्यांचं भाषण होईल ओदिशामधे झर्सुगुडा मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्कचं लोकार्पण तसंच बालनगीर बिचुपली या नव्या रेल्वेमार्गाचं उद्वाटन मोदी यांच्या हस्ते हाणार आहे सोनेपूर क्विं उभारल्या जाणा या केंद्रिय विद्यालयाच्या मिरतीची पायाभरणीही त्यांच्या इस्ते होणार आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी शनिवारी या कायद्याला मंजुरी दिली

त्यानुसार हे आरक्षण लागू करण्यात गुजरातनं सर्वात आधी बाजी मारली आहे तिथं काल मध्यरात्रीपासून हे आरक्षण लागू झालं असून सामाजिक स्वास्थ्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटलं आहे जगातला सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असलेल्या कुंभमेळ्याला आज प्रयागराज श्वे मकरसंक्रांतीच्या पहाटे सुरुवात झाली

मेळा अधिकारी विजय किरण आनंद यांच्या अंदाजानुसार सुमारे सव्वा कोटी भाविक शाही स्नानाचा लाभ घेतील

महिला भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे बावीस हजार सुरक्षा कर्मचा यांसह चौदाशे सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे यासाठी आधुनिक एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र उभारण्यात आलं आहे

त्यादृष्टीनं सुरक्षा आणि तिर व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे

त्यांनतर ते सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी नवी दिल्लीला रवाना होतील

आज देशभरात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होत आहे हिवाळयाच्या मोसमात येणारा हा सण हिवाळी पीकांच्या हंगामाच्या शेवटी येतो देशातल्या वेगवेगळया भागात वेगवेगळया नावांनी हा सण साजरा होतो तामिळनाडूत पोंगल गुजरातमधे उत्तरायण आसममधे भोगाली बिहु तर पश्चिम बंगालमधे पौष संक्राती या नावाने मकर संक्रात ओळखली जाते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत निसर्ग आणि परंपरांचा मेळ असणारा हा सण देशवासियांना समृद्धी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य देवो अशा शुभेच्छा त्यांनी ट्विटर संदेशाद्वारे दिल्या आहेत प्रधानमंत्र्यांनी पोंगल उत्तरायण आणि माघ बिहूच्याही शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्करी दिनानिमित्त सैनिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत सैनिकांचा निग्रह आणि त्यागाचा देशवासियांना अभिमान असून त्यांचं दुईम्य धैर्य आणि शौर्यापुढं आपण नतमस्तक असल्याचं ट्विट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

आयआयटीएम अर्थात भारतीय उष्णकटीबंधीय हवामान संस्था आणि भारतीय हवामान विभाग संयुकपणे हा उपक्रम राबवणार आहेत याशिवाय दोन किलोमीटर परिसरात झालेल्या पावसाची एकत्रित माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी याकरता तीन एक्स बँड आणि एक एस बँड असलेले रडार मुंबईत स्थापन केले जाणार आहेत पहिली जागतिक हवाई वाहतूक परिषद आजपासून मुंबईत सुरु होत आहे

हवाई वाहतूक क्षेत्रात भारत वेगानं प्रगती करत असल्याचं ते म्हणाले

हा कार्यक्रम वाणिज्य मंत्रालय आणि फिक्की यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे येणा या दशकांमध्ये अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर या क्षेत्रात किती मोठ्या उलाढाली होऊ शकतात याची झलक परिषदेत पहायला मिळणार आहे या परिषदेला केंद्रीय हवाईवाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ गुरुप्रसाद मोहपात्रा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस उपस्थित राहणार आहेत

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज अस्क्रीड क्रिं होणार आहे

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे

या स्पर्धेच्या बाद फेरीत प्रथमच प्रवेश करण्याची संधी मिळवण्याकरता भारताला हा सामना किमान बरोबरीत सोडवणं आवश्यक होतं पण गोल शून्य बरोबरीनंतर अखेरच्या टप्प्यात बहरीननं गोल करुन भारताच्या आकांक्षांवर पाणी टाकलं यजमान संयुक्त अरब अमिरातनं आपल्या शेवटच्या सामन्यात थायलंडची बरोबरी करुन गटात अव्वल स्थान प्राप्त केलं थांयलंड दुस या बहरीन तिस या तर भारत गटात चौथ्या शेवटच्या स्थानावर राहिला महिला उद्योजक आणि महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशानं केंद्रसरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे याअंतर्गत उद्योजकांसाठी वुमनिया ऑन गव्हर्नरमेंट मार्केटप्लेस नावाचं पोर्टल सुरु केलं असून याद्वारे सरकारी विभाग सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि वेर संस्था महिला बचतगटांची उत्पादनं खरेदी करु शकतील सर्वसमावेशक आर्थिक विकासात महिलांचाही सहभाग असावा हा यामगाचा हेतू आहे या पोर्टलमुळे महिला उद्योजकांना नवनवीन संधी मिळतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे